करणार जपान आणि मलेशियाच्या प्रधानमंत्र्यांबरोबर केली द्विपक्षीय चर्चा आयएनएक्स मिडीया मनी लाँड्रीग प्रकरणी पी

खेळाडू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज रशियातल्या व्लादिवोस्तोक क्वे पाचव्या पोर्वात्य आर्थिक मंचाच्या खुल्या अधिवेशनाला संबोधित करणार आहेत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या निमंत्रणावरुन मोदी प्रमुख पाहणे म्हणून उपस्थित राहत आहेत आशिया प्रशांत क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहकार्य विस्तारणं आणि रशियाच्या सुदूर पूर्वकडील अर्थव्यवस्था विकासित करण्याच्या उद्देशानं विविध मुद्यांवर चर्चा करण्यासाठी या मंचामुळे व्यासपीठ उपलब्ध झालं आहे या अधिवेशानत भारताचा सहभाग असलेली अनेक सत्र असुन युवाशक्तीचा वापर लॉजिस्टीक युरेशियातील मानवी भांडवल आणि रशिया भारत व्यापार चर्चा यांचा त्यात समावेश आहे मोदी आज तिथल्या विद्यापीठ परिसरात भारतीय व्यापार दालनालाही भेट देणार आहेत

चर्चेनंतर संयुक्तपणे निवेदन करताना मोदी म्हणाले की भारत रशिया सहकार्यांच्या नव्या क्षितीजाचा शोध घेण्याचा या बैठकीचा उद्देश होता व्यापार सुरक्षा सागरी सहाकार्य आणि पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी एकत्रितपणे काम करणं यांचा यात समावेश आहे कुठल्याही देशांच्या अंतर्गत बाबींमधे परकिय हस्तेक्षेपाच्या विरोधात भारत आणि रशिया असल्याचं मोदी म्हणाले जम्मू काश्मीरसंबंधी भारताच्या भुमिकेला रशियानं पाठिंबा दिला असून तिथे करण्यात आलेले बदल हे भारतीय घटनेच्या चौकटीत आहेत असं रशियानं म्हटलं आहे बैठकीनंतर माध्यमांना माहिती देताना परराष्ट्र सचिव विजय गोखले म्हणाले की मोदी यांनी अध्यक्ष पुतीन यांना काश्मीरसंबंधी निर्णयामागची भुमिका स्पष्ट केली या मुद्द्यांवर रशिया भारताच्या पाठीशी ठामपणे उभी आहे

हिंद प्रशांत क्षेत्र सुरक्षित आणि समृद्ध बनवण्यासाठी ते खुलं आणि मुक्त करण्याचं आवाहन भारत आणि जपान केलं आहे व्लादिवोस्तोक आज सकाळी पौर्वात्य आणि आर्थिक मंचाच्या अधिवेशनाच्या पार्डभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जपानचे प्रधानमंत्री शिजो अबे यांच्याशी ड्रिपक्षीय चर्चा केली उभय नेत्यांनी हिंद प्रशांत क्षेत्राबाबत समान मत व्यक्त केली असून या क्षेत्रात लोकांमधील संवाद आणि आर्थिक बाबींवरुन व्विपक्षीय सहकार्याच्या महत्त्वावर भर दिल्याचं परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी बातमीदारांना सांगितलं दोन्ही नेत्यांनी यावर्षी डिसेंबर महिन्यात नवी दिल्लीत होणा या वार्षिक शिखर परिषदे पूर्वी दोन्ही देशांच्या परराष्ट्र आणि संरक्षण मंत्र्यांची प्रथमच दोन अधिक दोन मंत्री स्तरीय बैठक आयोजित करण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं प्रादेशिक सहकार्य वृद्दीगत करण्यासाठी भारत जपान आणि अमेरिका यांच्यात झालेली त्रिपक्षीय बैठक यापुढेही सुरू ठेवण्याबाबत त्यांनी चर्चा केली मोदी आणि पुतीन यांनी प्रादेशिक आर्थिक सहकार्य करार तसंच आफ्रिकन देशांबरोबरच्या त्रिपक्षीय सहकार्याबाबतही चर्चा केल्याचं ही ते म्हणाले प्रधानमंत्र्यांनी मलेशियाचे प्रधानमंत्री डॉ महाथिर बिन मोहम्मद यांची ही भेट घेतली आणि झाकीर नाईकच्या प्रत्यर्पणसह विविध मुद्यावर चर्चा केली

आयएनएक्स मिडीया मनी लाँड्रीग प्रकरणी सक्त वसुली संचालनालयानं नोंदवलेल्या गुन्ह्यात माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांना अटकपूर्व जामीन मंजूर करायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला याआधी दिल्ली उच्च न्यायालयानं त्यांना जामीन नकारला होता त्याविरुद्ध चिदंबरम यांनी केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आरोपीचा हक्क म्हणून अटकपूर्व जामीन दिला जाऊ शकत नाही याप्रकरणी या टप्प्यावर चिदंबरम यांना अटकपूर्व जामीन दिला तर त्याचा तपासावर परिणाम होईल असं न्यायमुर्ती आर बानुमती आणि ए एस बोपन्ना यांच्या पीठानं सांगितलं याप्रकरणाच्या चौकशीसाठी तपास यंत्रणेला पुरेसं स्वातंत्र्य दिलं आहे असं न्यायालयानं सांगितलं

बाटला िक्वें फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटप्रकरणी दंडाधिका यांमार्फत चौकशी करण्याचे आदेश पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दिले आहेत

या दुर्घटनेबाबत चौकशी करण्याचे निर्देश बाटलाच्या अतिरिक्त जिल्हा दंडाधिका यांना दिले असल्याची माहिती या प्रवक्त्यानं दिली

पंजाबमधल्या फटक्याच्या कारखान्यात झालेल्या दुर्घनेबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे या स्फोटतल्या मृत्यांचा कुटुंबियासाठी त्यांनी सहवेदना व्यक्त केली आहे जखमीची प्रकृती लवकर सुधारावी अशी सदिच्छाही प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केली आहे दक्षिण कोरियानं गेल्या काही दशकात केलेली लक्षणीय प्रगती भारतासाठी प्रेरणास्त्रोत ठरली आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे ते आज सकाळी सेऊल क्रे सेऊल संरक्षण संवाद या कार्यक्रमात बोलत होते दक्षिण कोरियाच्या तीन दिवसांच्या दौ यासाठी ते काल सेऊलला पोचले दक्षिण कोरियाचे प्रधानमंत्री ली नाक योन यांची त्यांनी भेट घेतली यावेळी विविध ड्रीपक्षीय मुद्यांवर व्यापक चर्चा झाल्याचं राजनाथ सिंग यांनी ट्विटरवर म्हटलं आहे भारत आणि दक्षिण कोरिया हे नैसर्गिक भागीदार आहेत दोन्ही देशांमधली विशेष सामरिक भागीदारी मजबूत करण्यासाठी दक्षिण कोरियाचं नवं दक्षिण धोरण आणि भारताचं अॅक्ट ईस्ट धोरणं मजबूत चौकट पुरवत आहेत असं सिंग यांनी म्हटलं आहे

ईशान्य विभाग विकास मंत्रालयाच्या अधिका यांचं एक उच्च स्तरीय पथक आज जम्मू कश्मीरला जाणार आहे तिथं कोणत्या नव्या सुधारणा आणि विकास कामं सुरु करता येतील याची चाचपणी हे पथक करणार आहे ईशान्य विकासमंत्री डॉ

आज शिक्षक दिन आहे माजी राष्ट्रपती आणि शिक्षणतज्ञ डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतिनिमित्त हा दिवस साजरा केला जातो त्यानिमित्त आज नवी दिल्ली डों राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान केले

एकदाच वापरता येणा या प्लास्टिकचा वापर थांबवण्यासाठी शिक्षकांनी सक्रीय व्हावं असा आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे

आज उपांत्य सामन्यात तिची गाठ बैलिंदा बेनचिचशी पडणार आहे दुस या उपात्यंपूर्व सामन्यात सेरेना विल्यमस आणि युक्रेनची ऐलिना स्वितोलिना यांची लढत होणार आहे जम्मू कश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी हिंतजाला श्रीनगरमधे आईला भेटण्याची परवानगी आज सर्वोच्च न्यायालयानं दिली आपल्या आईच्या प्रकृती विषयी काळजी वाटत असल्यानं आपल्याला तिला भेटू द्यावं अशी याचिका शिल्तजा यांनी सर न्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या खंडपीठाकडे केली होती